सियाच्छ लष्किअर हक्किराकोरम क्षद्वतिलं जगातलं सर्वात उंचावरचं लष्करी क्षद्व आहा जिथज्ञिवानांना कडाक्याची थंडी आणि जोरदार वा यांचा सामना करावा लागतो दश्विच्या अनक्तभागात उष्णतत्त्वी लाट कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त कला आह विशत्त्विः उत्तर भागात उष्णतत्वि लाटक्टिहोरपळणाऱ्या पंजाब हरियाणा चंडीगढ दिल्ली आणि उत्तर प्रदक्षित आज पूर्वेकडच्या वाऱ्यांमुळं तापमान कमी होण्याची शक्यता आहक् उत्तराखंडहिमाचल प्रदध्वतआणि उत्तर प्रदध्वत प्रदध्वत काल पावसाच्या हलक्या सरी आल्यानं उकाडा काही अंशी कमी झाला